हे विधेयक सदनासमोर मांडण्यात विरोधी पक्षांनी विरोध दर्शवल्यानं मतविभाजन घेऊन ते सादर करण्यात आलं सर्व सुधारणांवर आवाजी मतदान घेण्यात आल्यानंतर हे विधेयक संमत करण्यात यावं असा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला त्यावर प्रथम आवाजी मतदान घेण्यात आलं त्यानंतर सदस्यांच्या मागणीनुसार मतविभाजन घेण्यात आलं या विधेयकात अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदू शीख जैन पारशी बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायातल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे

असं गृहमंत्री शहा यांनी विधेयक मांडताना स्पष्ट केलं

दरम्यान कॉग्रेस पक्षाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतले काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल हैदराबाद इथं सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला मात्र ही चकमक बनावट असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या देखरेखीखाली एका विशेष पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास करावा असं या याचिकेत म्हटलं आहे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आणि प्रकल्पांचा काल त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते नवीन तंत्रज्ञान वापरून एक हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचं मृदा सुदृढीकरण तंत्रज्ञान वापरून अडीच हजार किलोमीटर रस्त्यांची दरुस्ती करण्याचं तसंच जर्मन तंत्रज्ञान वापरून तीन हजार किलोमीटर रस्त्यांच्या पृष्ठभागाचं मजबूतीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आरोग्य विभागाचाही काल ठाकरे यांनी आढावा घेतला आरोग्य विषयक महत्वपूर्ण योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते खाते वाटपातल्या विलंबासह अन्य कारणांवरून सरकारवर होत असलेल्या टीकेसंदर्भात बोलताना भुजबळ यांनी या सरकारमध्ये सर्व पक्षांचे अनुभवी ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे सरकारला थोडा वेळ देण्याची मागणी केली भारतीय जनता पक्षात इतर मागासवर्गीय नेते नाराज असल्याच्या चर्चेला भ्जबळ यांनी दुजोरा दिला भाजप नेते माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले म्हणजे त्यांनी पक्षात प्रवेश केला असं होत नाही असं भ्जबळ यांनी नमूद केलं

जवळपास अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातल्या शेळगाव बंधाऱ्याच्या कामाबाबत पवार यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

बीड इथं काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी आपण वरीष्ठ आणि अनुभवी असल्यानं भारतीय जनता पक्षानं आपल्याला विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं असं म्हटलं आहे वास्तविक हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असल्याचंही ते पुढे म्हणाले बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजाच्या विकासासाठी सुरू केलेल्या सारथी या संस्थेला स्थगिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही मेटे यांनी यावेळी केली

काल औरंगाबाद इथं पक्षाच्या संघटनपर्व विभागीय आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते महाराष्ट्र विकास आघाडीचं शासन भाजप शिवसेना युतीनं घेतलेल्या विविध योजना रद्द करत असल्याची टीकाही पाटील यांनी यावेळी केली

आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिनाच्या अनुषंगानं ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते मानवी हकांविषयी बोलतांना त्यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या आयुक्तालयाचं विभाजन करून विभागीय आय्क्तालये स्थापन करावेत पोलिस यंत्रणा स्वायत्त करावी बलात्काराचे खटले लढवण्यासाठी वेगळ्या प्रशिक्षित वकीलांची नेमणूक करण्याची मागणी त्यांनी केली

सध्या शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो पाणीपट्टीही चार हजार पन्नास रूपये आकारण्यात येते

प्राध्यापक विजय दिवाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आपल्या मागण्याचं निवेदन महापौर नंद्कुमार घोडेले यांना दिलं यासंदर्भातल्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून सर्वसाधारण सभेत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन महापौरांनी यावेळी दिलं

शासनाने कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांवर नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे साठेबाजांवर कारवाईच्या भीतीपोटीच व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीत हात आखडता घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली बँकेचे दोन कर्मचारी द्रचाकीवरून मुख्य शाखेतून रोकड घेऊन बाजार समिती शाखेत जात असताना बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ चौघांनी या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि ते रोकड हिसकावून पसार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बँक कर्मचारी प्रल्हाद कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे

काल पहाटे ही कारवाई करण्यात आली

शासनाच्या योजनांसह अनेक सामाजिक विषयांवर एकपात्री प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांचं महत्व सांगणाऱ्या विविध कला प्रकारांचं सादरीकरण या मेळाव्यात करण्यात आलं

मुंबईत वार्ताहरांशी ते बोलत होते शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पक्षातर्फे कोष निर्माण केला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं